महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक धामापूर तलावाला आंतरराष्ट्रीय वारसा पुरस्कार शांघाय शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांची परिषद आज दूरदृश्य प्रणालीद्वारे होत आहे प्रथमच या परिषदेचं यजमानपद भारताकडे असून उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत यंदा सदस्य देशांबरोबरच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इराणचे उपराष्ट्राध्यक्ष बेलारुसचे पंतप्रधान आणि मंगोलियाचे उप पंतप्रधान परिषदेत सहभागी होणार आहेत तुर्कमेनिस्तानच्या प्रतिनिधीला यजमान भारताचे विशेष पाहुणे म्हणून परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे

पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात एक कार्यकारी गट स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाची नोरोव यांनी विशेष दखल घेतली आहे नवकल्पना आणि स्टार्ट अप यासाठीही सदस्य देशांनी एक विशेष कृती गट स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे

जीनोव्हा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांशी त्यांनी चर्चा केली यापूर्वी पंतप्रधानांनी गेल्या शनिवारी झायडस बायोटेक पार्क भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट इथं भेट देऊन लस उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली होती पंतप्रधान वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला भेट देणार असून संध्याकाळी ते तिथल्या जगप्रसिद्ध देव दिवाळी उत्सवात सहभागी होणार आहेत तिथल्या राजघाटावर मोदी यांच्या हस्ते दिवा लावून उत्सवाचा प्रारंभ होईल

दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला हा प्रकाश आणि उत्साह यांचा सण वाराणसीत साजरा केला जातो आजच्या दौऱ्यात ते अन्य काही विकास प्रकल्पांनाही भेट देणार आहेत जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त अरब अमीरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशीद एल मकूम यांच्याशी काल संवाद साधला भारत सर्वच स्तरांवर अमीरातीचा विश्वासू साथीदार असल्याच्या मुद्द्यावर भर देऊन त्यांनी कोविडोत्तर काळातील आर्थिक सहकार्याबाबत यावेळी चर्चा केली

अमरिका बायडमी अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाइट हाउससाठी प्रवक्त्यांचा गट स्थापन केला आहे केट वेडिंगफिल्ड या गटाच्या प्रमुख असतील या गटातील सर्व सदस्य महिला असून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातील जेन साकी यांची व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदार संघासाठी तर पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पाईभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे

साथीच्या काळात प्रत्येक बालकाची काळजी घेऊन त्यांच्यातील कौशल्यं विकसित करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांनी केलेल्या कामाचं न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी कौतुक केलं आहे यासंदर्भात आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत ते बोलत होते अन्य राज्यांनीही मुलांच्या समुपदेशनासाठी समुपदेशकांचा गट स्थापन करावा असा सल्ला त्यांनी दिला

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जागतिक हस्टिल्लिइरिगश्रीन स्ट्रक्चर अवॉर्ड साठी आतापर्यंत भारतात तक्रीणा राज्यातल्या दोन साईट्सची निवड झाली होती

करिळ मासगिरी बंदी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाघ्या पट्टयामुळे केरळमध्ये वादळी वाऱ्यांसह अतीवृष्टी होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे केरळमध्ये समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आज रात्रीपासून मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे आधीच मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आज रात्रीपर्यंत जवळच्या किनारपट्टीवर पोहोचावं असा सल्ला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिला आहे महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनांना मदत छावण्या उभारण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत रवि उद्यापासून पुणे जम्मूतावी झेलम एक्प्रेस आणि मुंबई सीएसटी ते फिरोजपूर पंजाब मेल या अतिरिक्त विशेष रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे या दोन्ही गाड्या दररोज धावणार आहेत